गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबईत ही माहिती दिली अतिरिक्त मुख्य गृहसचिव श्रीकांत सिंह आणि गुप्तहेर विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांचा या समितीत समावेश आहे ही समिती सहा आठवड्यात चौकशी पूर्ण करील असं देशमुख यांनी सांगितलं राज्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं झालेल्या नुकसान भरपाईची निश्विती आणि विमा दावे एका आठवड्याच्या आत निकाली काढावेत असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत

कंपन्यांनी विमा दावे तत्काळ निकाली काढून शेतकऱ्यांना लाभ तातडीनं मिळावा आठवड्याभरात दावे निकाली काढतानाच त्याचा अनुपालन अहवालही सादर करावा असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यंदा शंभरावं नाट्य संमेलन साजरं करणार आहे या नाट्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वीकारलं आहे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या विनंतीवरून हे पद स्वीकारत असल्याचं पवार यांनी ट्वीट संदेशाद्वारे जाहीर केलं आहे

आदिवासी विभागातल्या शासकीय वसतीगृहांप्रमाणेच सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहांसाठीदेखील प्रत्येक जिल्ह्यात मध्यवर्ती भोजनगृह योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते सर्व विद्यार्थ्यांना सारखेच आणि उत्तम जेवण देण्याचा प्रयत्न या मध्यवर्ती भोजनगृहामार्फत केला जाईल असं ते म्हणाले महाविकास आघाडी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढणार असून आज मुंबईत महाविकास आघाडीचा पहिला मेळावा होत आहे या मेळाव्याला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत